यावळी मुख्यमंत्री दक्षेद्र फडणवीस यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यशासनानं एक हजार कोटी दिलक्रिसून पाणी पुरवठ्यासाठी साडक्रिशक्रीटी रुपय डिल्याची माहिती दिली तसंच तुळजापूर उस्मानाबाद रखिमार्ग मंजूर कख्याचही सांगितलं

तसंच सोलापूरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात यध्वर असून त्यासाठी भूमी अधिग्रहणाचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं सांगितलं

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घघ्यात आला

या घोषणाबाजीमुळ आलखा गदारोळानंतर राज्यसभद्द कामकाज उपसभापतींनी बारा वाजर्खित स्थगित कलि बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतरही काँग्रस्तीतसंच तृणमूल काँग्रस्त्रिया सदस्यांनी घोषणाबाजी सुरू कली या विधाक्रिकाबाबत गृहमंत्र्यांनी सदनात यस्तिन निवस्ति द्यावं अशी त्यांची मागणी होती गृहमंत्री दुपारी निवस्ति दस्ति शकतील असं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितलं या गदारोळातच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गद्वीीत यांनी सवर्ण आरक्षण विधाक्रि सादर कळ

आखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे विदर्भ साहित्य संघाच्या ईमेलवर राजीनामा पाठवून जोशी यांनी सहकार्याबद्दल संघाचे आभार मानले आहेत अध्यक्षपदाची सूतं त्यामुळे आता उपध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे